पुणे शहरातल्या आठ विधानसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क इथल्या अन्न महामंडळाच्या गोदामात तर पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघाची मोजणी म्हाळंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संक्लात होणार आहे

शहरातील मतदानाची टक्केवारीच कमी असल्यानं शहरातील सर्व निकाल दुपारपर्यंत जाहीर होतील तर जिल्ह्यात सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील दिलीप वळसे पाटील संजय उर्फ बाळा भेगडे विजय शिवतारे आदी मान्यवरांचं भवितव्य उद्याच्या मतमोजणीत निश्चित होणार आहे

अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबवत आहे ध्वनी प्रद्षण वायू प्रद्षण करणारे आणि बाल मज्रीस प्रोत्साहन देणारे फटाके न वाजवता मिठाई वाटून प्रग्रस्तांना मदत करून आपला आनंद साजरा करावा असं समितीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे गेल्या काही वर्षांपासून दिवाळीसारखा सण घरी साजरा करण्याऐवजी मित्र परिवार आणि नातेवाईकांसोबत एखाद्या पर्यटनस्थळी साजरा करण्याची नवी पद्धत सुरू झाली असून यंदाही पुण्याजवळची प्रेक्षणीय ठिकाणं आणि कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरची हॉटेल दिवाळीसाठी पूर्ण भरले आहेत शनिवारपासून सरकारी कार्यालयांना सुटी असली तरी शाळांच्या परीक्षा आधीच संपल्यानं अनेक जणांनी श्क्रवारपासूनच सहलीचे बेत आखले आहेत विधानसभा निवडण्कीचे निकाल उद्या जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अनेकांची दिवाळी सुरू होणार आहे त्यामुळंच उद्या रात्रीपासूनच महामार्गावर वाहतुकीचा ताण येणार आहे वाहतूक पोलिसांनी त्यादृष्टीनं नियोजनही सुरू केलं आहे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा आधीपासूनच सजल्या असून पावसाचा अंदाज घेऊन बऱ्याच लोकांची खरेदी सुरू आहे शहरात तयार फराळ खरेदी करण्याकडे कल वाढत असून फराळ परदेशी पाठवण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे संगीताच्या साथीने दिवाळी पहाट सुरेल करण्यासही अनेकांचे प्राधान्य आहे प्रत्यक्ष दिवाळीत वरुणराजाने कृपा करावी अशीच इच्छा आता व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकही व्यक्त करत आहेत

वल्टे हे कोपरगावमधील दहिगाव बोलकेचे सुपूत्र आहेत त्यांचा पार्थिव देह आज रात्री उशिरा विमानाने पुण्यात आणण्यात येणार आहे वल्टे यांच्यावर दहिगाव बोलके इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत प्ण्याच्या ऋतुजा भोर हिनं केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत आज महाराष्ट्रानं उपांत्य फेरीत धडक मारली

विजयी संघाकडून रामजी कश्यप आणि विजय शिंदे यांनी चमकदार खेळ केला ही स्पर्धा सुरत इथं सुरू आहे

वाहतुकीवरदेखील पावसाचा मोठा परिणाम जाणवला उद्याही शहर आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे